संप मागे घेऊन वाटाघाटी कराव्यात ही भूमिका मुंबई महानगरपालिका आणि बेस्ट प्रशासनानं आज न्यायालयापुढे मांडली मात्र संप मागे ध्यायची कर्मचा यांची तयारी नाही याबद्दल न्यायालयानं नापसंती व्यक्त केली संपाबाबतच्या सुनावणीला महाधिवक्त्यंनी हजर रहावं असे निर्देशही न्यायालयानं दिले दरम्यान मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी आज सकाळी तातडीनं बोलवलेल्या त्रिसदस्यीय समिती सोबतची बैठकीत कोणताही तोडगा निघु शकला नाही बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं बेस्ट कृती समिती अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितलं या वैठकीला बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे नगरविकास खात्याच्या सचिव मनिषा म्हैकर परिवहन विभाग आयुक्त आशिषकुमार महापालिका आयुक्त अजोय मेहता हेही उपस्थित होते आज बेस्ट संपाचा सातावा दिवस आहे मानवी हक्क कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांच्या एल्गार परिषदेतल्या सहभागबद्दल तसंच माओवादी संघटनांशी असलेल्या संबधांबद्दल पुणे पोलिसांचे आरोप काढून टाकायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला भीमा कोरेगाव प्रकरणी सुरु असलेल्या तपासणीत हस्तक्षेप करायलाही सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला मुंबई उच्च न्यायालयानं तेलतुंबडे यांच्या अटकेच्या आदेश दिला होता त्या आदेशाची मुदत मात्र सर्वोच्च न्यायालयानं चार आठवड्यानं वाढवली आहे या मुदतीत तेलतुंबडे नियमित जाभिनासाठी न्यायालयाकडे अर्ज करु शकतील असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे

जम्मू काश्मीरमधल्या उत्तर काश्मीर शे बंदीपोरा जिल्ह्यांत आज सुरक्षा दलांनी हिजबुल मुजाहिद्दीनच्या एका दहशतवाद्याला ताब्यात घेतलं

काल दिल्ली आणि जम्मू कश्मिर पोलीसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं होतं यापैकी किफायतुहल्लाह बुखारी हा शौपीयन मधल्या नोपोराबारा धिला रहिवासी असून तो अल्पवयीन आहे उल्लामिक स्टेट ग्रुप आणि हिजबुल मुजाहिद्दीनचे दहशतवादी उत्तर भारतातून शस्त्र मिळवण्यासाठी कुठल्या कार्यपद्धतीचा अवलंब करतात यांची माहिती घेतली जात असल्याचं पोलीसांनी सांगितलं

सरन्यायाधीश रंजन गोगोई न्यायमूर्ती अशोक भूषण आणि एस के कौल यांच्या पीठानं सज्जन कुमार यांच्या जामीन अर्जाबाबतही एक नोटीस जारी केली आहे

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आज अंदमान आणि निकोबार बेटांवर भूदल नौदल हवाई दल आणि तटरक्षक दल यांच्या संयुक्त लष्करी संचलनाचं निरीक्षण करतील आपल्या दोन दिवसीय दौ यासाठी काल त्या पोर्ट ब्लेअरला पोहोचल्या ब्रीचगंज लष्करी ठाण्यावर विवाहित सैनिकांच्या निवारा योजनेचं त्या उद्घाटन करतील अंदमान निकोबार द्विप समूहावर तिन्ही सैन्यदलांचे तळ असून विविध देशांच्या जहाजांची वाहतूक होणा या मलक्का सामुद्रधुनीमध्ये या द्विपसमुहाला महत्तवाचं भौगोलिक स्थान आहे घाऊक किंमतीवर आधारित महागाई निर्देशांक गेल्या आठ महिन्यातल्या तीन पूर्णांक आठ दशांश त्रिक्या निचांकावर घसरला आहे

ही योजना येत्या शुक्रवारपर्यंत सुरु राहणार आहे

फुटबॉलच्या आशियाई कप गटवार साखळीच्या अखेरच्या सामन्यात आज शारजा क्रें भारताचा मुकाबला बहरीन संघाशी होणार आहे भारतीय प्रमाण वेळेनुसार आज रात्री साडे नऊला हा सामना होणार आहे

बंगळुरु क्रें झालेल्या प्रिमियर बॅडमिंटन लीग स्पर्धेत काल बंगळूरु रॅप्टर्स संघानं आपलं पहिलं विजेतेपद पटकावलं

ऑस्ट्रेलियनं टेनिस खुल्या स्पर्धेला आज सकाळी मेलर्वन ध्वें सुरुवात झाली यावर्षीच्या हंगामातली ही पहिलीचं ग्रँड स्लॅम स्पर्धा असून नोव्हाक जोकाविक सेरेना विल्यमस् राफेल नदाल रॉजर फेडरर आणि अँजेलिक कर्वर आदि दिग्गज खेळाडू स्पर्धेत सहभागी होत आहेत भारतातर्फे पुरुष एकेरीत प्रज्ञेश गुणेस्वरण तर पुरुष दुहेरीत लिअँडर पेस जीवन नेदुनचेझियान आणि रोहन बोपन्ना दीविज शरण या दोन जोङ्या सहभागी होणार आहेत पुणे कें सुरु असलेल्या खेलो डिया युवा क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेचं अप्रस्थान महाराष्ट्रानं कायम राखलं आहे

दिल्ली दुस या तर हरीयाणा तिस या स्थानावर आहे अफगाणिस्तानाच्या सर्वसमावेशक शांतता प्रक्रियेला पाठिंबा देण्याचा निर्णय भारत आणि पाच मध्य आशियाई देशांनी काल घेतला परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या अध्यक्षतेखाली उझबेकिस्तानची राजधानी समरकंद श्रे झालेल्या बैठकीत याबाबतचा करार झाला युद्धानं होरपळलेल्या अफगाणिस्तानची आर्थिक पुनर्रचना करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं स्वराज यांनी सांगितलं

दरम्यान आर्थिक न्याय देण्याच्या मोदी सरकारच्या क्रांतिकारी निर्णयामुळे पुढच्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण संस्थांमध्ये हजारो जागा उपलब्ध होतील असं केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं

ड्रग्ज च्या अतीवापराला आणि गैरवापराला आळा घालण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयानं एक कृती आराखडा तयार केला आहे राष्ट्रीय स्तरावरच्या या पाच वर्षाच्या आराखड्यामध्ये डूग्ज चा गैरवापर करणा यांचं प्रबोधन पुनर्वसन आणि व्यसनमुक्ती कार्यक्रमांचा समावेश आहे